भारतालानव्याउंचीवरनेण्याचं आत्मनिर्भरबनवण्याचंकामदेशातलीयुवापिढीचकरेलअसाविश्वास त्यांनीव्यक्तकेला

नवीनराष्ट्रीयशैक्षणिकधोरणहेदेशउभारणीच्यादिशेनंएकपाऊलअसून यामाध्यमातूनसरकारतरुणांनाचांगल्यासंधीउपलब्धकरुनदेणारअसल्याचंत्यांनीसांगितलं

स्वामीविवेकानंदांच्याविचारांचंमहत्त्वमोदी यांनी आपल्याभाषणातूनअधोरेखितकेलं वर्षानुवर्षांच्यागुलामीगिरीमुळेभारतचेतनाहीनझालाअसताना भारतीयांमध्येजाज्वल्यदेशभक्तीआणिराष्ट्रचेतनाजागृतकरण्याचंकामस्वामीविवेकानंदयांच्याविचारांनीकेलं

त्यांनीदेशवासियांनायुवादिनाच्याशुभेच्छादिल्या लोकसभेचेसभापतीओमबिर्ला शिक्षणमंत्रीरमेशपोखारीयालनिशंक युवककल्याणआणिक्रीडामंत्रीकिरेनरीजीजूयांनीहीयावेळीआपलेविचारमांडले राष्ट्रीययुवासंसदमहोत्सवादरम्यानझालेल्यास्पर्धेत उत्तरप्रदेशच्यामुदितामिश्राहिलाप्रथमक्रमांकमिळाला महाराष्ट्राच्याअयतिमिश्राहिलादुसरा तरसिक्कीमच्याअविनमयालातृतीयक्रमांकमिळाला बर्डफ्ल्यूसंदर्भातअफवाआणिचुकीचीमाहितीपसरूनयेयासाठीप्रशासनानंनागरिकांनायोग्यआणिवस्तूनिष्ठमाहितीद्यावी अशासूचनामुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनीदिल्याआहेत माणसांमध्येयारोगाचंसंक्रमणहोतनसल्यानंघाबरण्याचंकारणनसल्याचंहीत्यांनीसांगितलं

त्याचीकार्यवाहीतात्काळकरावी असंत्यांनीसांगितलं

कोरोनाविषाणूच्यासंकटामुळेअनेकव्यावसायिकांनातसंचपथविक्रेत्यांनाआर्थिकसंकटाचासामनाकरावालागला मात्रप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीसुरुकेलेल्या प्रधानमंत्रीपथविक्रेताआत्मनिर्भरस्वनिधी योजनेनंयापथविक्रेत्यांनानवसंजीवनीदिली

टाळेबंदीमुळेत्यांचंदुकानजवळपासतीनमहिनेबंदहोतं कुटुंबाच्याउदरनिर्वाहाचामोठाप्रश्रत्यांच्यापुढेअसतानाप्रधानमंत्रीआत्मनिर्भरयोजनेचीत्यांनामदतझाली

गडचिरोलीनगरपरिषदप्रधानमंत्रीपथविक्रेताआत्मनिर्भरयोजनेचीप्रभावीअंमलबजावणीकरतआहे

स्वामीविवेकानंदयांच्याजयंतीनिमित्तआजदेशभरातविविधकार्यकमहोतअसून मान्यवरांनीत्यांनाअभिवादनकेलंआहे स्वामीविवेकानंदहेसर्वांचंप्रेरणास्थानअसूनजगाच्यानकाशावरभारताचंस्थानठळककरण्याचंकार्यत्यांनीकेलंआहे असंराष्ट्रपतीरामनाथकोविंदयांनीम्हटलंआहे अत्युच्चबुद्धिमत्तेचंवरदानलाभलेलेस्वामीजीहेखरेदेशभक्तहोते असंउपराष्ट्रपतीव्यंकय्यानायडूयांनीम्हटलंआहे स्वामीविवेकानंदांच्याजयंतीदिनीयुवकांनीत्यांच्यापासूनप्रेरणाघेऊनगरिबी अज्ञान भ्रष्टाचारआणिभेदभावाच्याखाईतूनभारतालाबाहेरकाढण्यासाठीप्रयत्नकरावेत असंआवाहननायडूयांनीयुवकांनाकेलंआहे प्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीहीस्वामीविवेकानंदांनाट्वीटद्वारेअभिवादनकेलंआहे स्वामीजींनीभारतातलंज्ञान संस्कृती तत्वज्ञानजगापुढेआणलं

तर स्वामीजींनीभारतातलंज्ञान संस्कृती तत्वज्ञानजगापुढेआणलं विवेकानंदांच्याविचारांचीमदतघेऊनयुवकांनीभारतालागतवैभवमिळवूनद्यावं असंट्वीटगृहमंत्रीअमितशाहयांनीकेलंआहे राज्यातस्वामीविवेकानंदआणिराजमाताजिजाऊयांचीजयंतीउत्साहातसाजरीहोतआहे त्यानिमित्तराज्यातठिकठिकाणीविविधकार्यक्रमहोतआहेत मुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनीआजस्वामीविवेकानंदआणिराजमाताजिजाऊयांच्याजयंतीदिनीत्यांच्याप्रतिमांनापुष्पहारअर्पणकरूनअ स्वामीविवेकानंदहेभारतीयसंस्कृतीआणिसभ्यतेचेविश्वदूतअसल्याचंमुख्यमंत्रीम्हणाले

आचार विचार व्यवहारयाबाबतत्यांनीसहजसोप्याभाषेतआणितितक्याचस्पष्टपणेविचारमांडलेआहेत

स्वामीविवेकानंदयांच्याजयंतीदिनीसाजऱ्याहोणाऱ्याराष्ट्रीययुवादिनाच्याहीमुख्यमंत्र्यांनीशुभेच्छादिल्या स्वामीविवेकानंदयांच्याजयंतीनिमित्तआजबोरिवलीच्यास्वामीविवेकानंदमार्गावरच्यागोरागांधीश्वल्यात्यांच्यापूर्णाकृतीपुतळयाला आमदारसुनिलराणेआणिआमदारमनिषाचौधरीयांनीपुष्पहारअर्पणकरूनअभिवादनकेलं उस्मानाबाद िंस्वामीविवेकानंदआणिराष्ट्रमाताजिजाऊयांच्याजयंतीनिमित्तभारतीयजनतायुवामोर्चानंकोरनासंक्रमणकाळातसा माजिककार्यकरणाऱ्यासामाजिकसंस्थाआणिकार्यकर्त्यांचासन्मानकेला जनकल्याणसमिती मतिमंदमुलींचीशाळाचालवणारेशहाजीचव्हाण अन्नपूर्णाग्रुप एकताफाउंडेशनतसंचअन्यसामाजिकसंस्थांआणिव्यक्तिंचासन्मानपत्रदेऊनसत्कारकरण्यातआला धुळेशहरातआजस्वामीविवेकानंदयांचीजयंतीतसंचराष्ट्रीययुवकदिनानिमित्तमोहाडीपोलीसचौकीपरीसरातआंबालिब अंजनचिंचअशारोपांचंवृक्षारोपणपोलीसअधिक्षकचिन्मयपंडितयांच्याहस्तेझालं परभणीतस्वामीविवेकानंदजयंतीतसंचराष्ट्रीययुवादिनानिमित्तहोमिओपॅथिकअकॅडमी रिसर्चअँडचॅरिटीजयासंस्थेनंसुरूकेलेल्याअभ्यासिकेचेउद्घाटनजिल्हाधिकारीदीपकमुगळीकरयांच्याहस्तेझालं

वंदेभारतअभियानाप्रमाणेचलसवाहतुकीसाठीनागरीहवाईसेवामंत्रालयएकानवीनअभियानाचीसुरवातकरतअसल्याचं नागरीहवाईसेवामंत्रीहरदीपसिंगपुरीयांनीम्हटलंआहे

शिवसेनाउपनेते माजीआमदारआणिभारतीयकामगारसेनेचेअध्यक्षसुर्यकांतमहाडिकयांचंकालरात्रीमुंबईतअल्पआजारानंनिधनझालं

तेरिझर्व्हबँकयुनियनफेडरेशनचेसरचिटणीसहोते त्यांच्यापार्थिवदेहावररत्नागिरीजिल्ह्यातकाडवलीयात्यांच्यामूळगावीअंतिमसंस्कारकेलेजाणारअसल्याचंआमच्यावार्ताहरानंकळवलंआहे सुर्यकांतमहाडिकयांच्यानिधनानेभारतीयकामगारसेनेचादीपस्तंभहरपल्याचीभावनाभारतीयकामगारसेनेतूनव्यक्तकेलीजातआहे

समितीनंसकाळीजिल्हाधिकारीकार्यालयालाभेटदिली

हिंगोलीजिल्ह्यातग्रामपंचायतनिवडणुकीच्याकाळातसेनगावतालुक्यातगोरेगाव शिंझालेल्याहाणामारीच्यापार्श्वभूमीवरतिथंजमावबं दीलागूकेलीआहे

दरम्यानगावातवातावरणतणावपूर्णझालेअसूनकायदाआणिसुव्यवस्थाबिघडूनयेयासाठीरात्रीदहातेसकाळीसहायाकालावधीतजमावबंदीचा आदेशलागूकेलाआहे केंद्रीयपरिवहनआणिराष्ट्रीयमहामार्गमंत्रालयाकडूनदेशभरातदरवर्षीरस्तासुरक्षाअभियानाचआयोजनकेलंजातं

त्यानिमित्तकाल खासदारगजाननकीर्तिकरयांच्याअध्यक्षतेखालीवांद्रेजिल्हाधिकारीकार्यालयातमुंबईउपनगरांचीबैठकझाली